त्यावेळी ते बोलत होते एकेकाळी वाघांची कमी होणारी संख्या चिंतेचा विषय बनला होता मात्र वाघांच्या संख्या वाढवण्यासंदर्भातलं जे लक्ष्य निर्धारित करण्यात आलं होतं ते भारतानं चार वर्षापूर्वीच गाठलं असल्याची माहिती त्यांनी दिली वाघांचं संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचं संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो प्रधानमंत्र्यांनी या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कर्नाटकमधलं भाजपा सरकार आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहे

मेरी कोमनं ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रॅंक्सचा पाच शून्य असा पराभव केला तर सिम्रनजीत कौरनंही इंडोनेशियाच्या हसाना हुसवातूनचा पाच शून्य असा पराभव केला त्यामुळे भारतानं या स्पर्धेत सात सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण सात पदकं पटकावली भारतीय महिलांनी सर्वच्या सर्व चार सुवर्णपदकं पटकावली तर पुरुषांनी तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळवली कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेनं आणि पुढाकारानं स्थापन झालेल्या नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली यावेळी चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून पदभार स्वीकारला विविध भाषांमधल्या दर्जेदार साहित्याचं आदान प्रदान वाढवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं अनुवादाचा विभाग कार्यान्वित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ आणि सुस्गाणा इथं काल सलग दूसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला

नाशिक ते औरंगाबाद या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु असल्यानं या भागातल्या छोट्या मोठ्या नद्यांचं पाणी ही गोदावरीला येऊन मिळत आहे आशियायी बाजारातली मंदी आणि गुंतवणुक घटल्यामुळे शेयर बाजारात आज सकाळपासूनच गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला